तिथं जपानचे प्रधानमंत्री शिंजो अध्यत्यांचं स्वागत करतील त्यानंतर त्यांच्यात अनौपचारिक चर्चा होणार असून ते दोघेही यामानाशी धिल्या रोबोटिक कंपनीला भेट देणार आहेत रात्रीच्या जेवणानंतर दोघेही रेल्वेने एकत्र प्रवास करुन टोकियोला खाना होतील टोकियो ििं उद्या होणा या तेराव्या भारत जपान शिखर बैठकीत भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री सध्या जपान दौ यावर आहेत प्रदृषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं महाराष्ट्र प्रदृषण नियंत्रण मंडळाला एक कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे हा निधी येत्या एक नोव्हेंबरच्या आधी पर्यावरणाच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय प्रदृषण मंडळाकडे जमा करावयाचा आहे राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं प्रद्षणासाठी कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांनाही प्रत्येकी पाच लाख रूपयांचा दंड आकारला आहे

प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद त्यानंतर लगेचच प्रसारित होईल त्याचप्रमाणे रात्री आठ वाजता पुनः प्रक्षेपित होईल ओमान मध्ये मस्कत श्वे सुरू असलेल्या आशियाई चष्टियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जपानला उपांत्य फेरीत तीन दोन असं हरवत भारताच्या पुरुष संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे दुसऱ्या उपांत्य सामन्यात मलेशियाला हरवणाऱ्या पाकिस्तानशी भारताची आज अंतिम सामन्यात गाठ पडेल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मदनलाल खुराना यांचं काल नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं

खुराना यांच्या निधनाबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी तीव्र दःख व्यक्त केलं आहे केंद्रीय मंत्री स्मृती जिणी आणि हर्षवर्धन यांनीही ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे